विधिमंडळ विधानसभा राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला काल मुंबईत सुरूवात झाली

विधानसभेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या पुरवणी मागण्या सादर केल्या महिलांवर होणारे अन्याय अत्याचार रोखण्यासाठी नव्यानं तयार केलेलं शक्ती विधेयक गृहमंत्री अनिल देशमुख यांनी विधानसभेत सादर केलं शेतकऱ्यांचे प्रश्र मराठा आरक्षण या मुद्यांवर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोप झाले आमदार रवीराणा काळा बॅनर परिधान करुन सभागृहात आले तर दोन दिवसांच्या अधिवेशनात दहा विधेयकांवर विस्तृत चर्चा कशी होईल अशी विचारणा आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी सभागृहात केली विधिमंडळ अधिवेशन अधिक काळासाठी होऊन लोकहिताच्या प्रशावर चर्चा व्हावी यासाठी सत्ताधारी आणि विरोधकांनी एकत्र बसून नियमावली तयार करावी अशी सुचना विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी केली कमी काळाचं अधिवेशन लोकशाहीसाठी योग्य नाही असं ते म्हणाले तर शेतकऱ्यांचा मराठा आरक्षणाचा प्रश्न ऐरणीवर असताना सरकार पळ काढत आहे असा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला भारत भालके विष्णू सवरा सरदार तारासिंह जावेद खान विनायकराव पाटील अनंतराव देवसरकर नरसिंहराव घारफळकर नारायण पाटील किसनराव खोपडे सुरेश गोरे आणि डॉ जगन्नाथ ढोणे या आजी माजी विधानसभा सदस्यांच्या निधनाबद्दल सभागृहानं त्यांना आदरांजली वाहिली मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शोकप्रस्ताव मांडला त्याला अनुमोदन देणारी भाषणे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली विधान परिषद विधानपरिषदेत मराठा आरक्षणाचा मुद्दा विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी उपस्थित केला हा प्रश्न संवेदनशील असल्याबाबत आपण सहमत आहोत मात्र चर्चेत विषय आणून सरकारकडून उत्तर घ्या अशी सूचना सभापतींनी केली सभापतींच्या बोलण्यावर समाधान न झाल्यानं विरोधी बाकांवरच्या सदस्यांनी हौद्यात उतरून घोषणाबाजी केली या गदारोळातच केंद्रानं संमत केलेले कृषी कायदे शेतकरी विरोधी आणि भांडवलदारांना धार्जिणे असल्याचा आरोप शेकापचे जयंत पाटील यांनी केला राज्यातल्या महाविकास आघाडी सरकारनही कृषी कायद्यांना विरोध दर्शवला आहे त्यामुळे सरकारनं स्वतंत्र कायदा आणावा अशी मागणी जयंत पाटील यांनी केली

सभापतींनी डॉ सुधीरतांबे प्रसादलाड गोपीकिसन बाजोरिया सतिश चव्हाण यांची तालिका सभापती म्हणून नियूक्ती जाहीर केली बिहार आणि अरुणाचल प्रदेशचे माजी राज्यपाल रामप्रधान माजी राज्यमंत्री विनायकराव पाटील आणि संदेश कोंडविलकर या माजी सदस्यांच्या निधनाबद्दल त्यांना आदरांजली वाहणारा शोकप्रस्ताव विधानकार्यमंत्री अनिलपरब यांनी सभागृहात मांडला विरोधीपक्षनेते प्रवीण दरेकर शेकापचे जयंत पाटील काँग्रेसचे शरद रणपिसे भाजपाचे विजय गिरकर अन्न आणि नागरी पुरवठामंत्री छगनभुजबळ शिवसेनेचे किशोरदराडे उपसभापती डॉ नीलम गोऱ्हे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी त्यावर मनोगत व्यक्त केलं त्यानंतर एकमतानं हा प्रस्ताव मंजूर केल्यावर सभागृहाचं कामकाज दिवसभरासाठी स्थगित करण्यात आलं भाजपा कृषी कायदा केंद्राच्या नव्या कृषी कायद्यांच्या समर्थनासाठी भारतीय जनता पक्षाच्या वतीनं कालपासून विशेष मोहीम सुरू करण्यात आली या मोहिमेद्वारे नव्या कृषी कायद्यांसंदर्भातील गैरसमजुती दूर करण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत राज्यातही काल या अनुषंगानं भाजपाच्या विविध नेत्यांनी पत्रकार परिषद घेऊन कृषी कायदे शेतकरी हिताचेच असल्याचं सांगितलं शेतकरी समृद्ध व्हावा यासाठीच केंद्र सरकारनं कृषी कायदे आणले पण कृषी कायद्याबाबत विरोधकांकडून गैरसमज पसरवले जात आहेत असा आरोप भाजपा नेते नारायण राणे यांनी सिंधूर्द्ग जिल्ह्यात कुडाळ इथं वार्ताहर परिषदेत बोलताना केला तर हे नवे कृषी कायदे शेतीला आणि शेतकरी कल्याणाकरिता समर्पित आहेत असं मत माजी उर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी काल नागपुरात वार्ताहर परिषदेत मांडलं सर्व केंद्रीय मंत्री या कायदयात सुधारणा करण्यासाठी आग्रहीआहेत पण मोर्चेकरी कायदाच मागे घ्या ही मागणी रेटून धरत आहेत असं ते म्हणाले शेतकरी आंदोलनाच्या आडून विरोधक देशात अराजकाची स्थिती निर्माण करण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप माजी संरक्षण राज्यमंत्री खासदार डॉ सुभाष भामरे यांनी धुळ्यात वार्ताहर परिषदेत बोलताना केला भाजपा प्रदेश उपाध्यक्ष खासदार डॉ भारती पवार यांनी नाशिक इथं बातमीदारांशी संवाद साधत केंद्राची भूमिका शेतकरी कल्याणाची असल्याचं सांगितलं तर दिल्लीत आंदोलन करणाऱ्या शेतकरी संघटनांच्या शंकांचं पूर्ण निरसन करण्याची तयारी दाखवूनही संघटनांचे नेते आपला हेका सोडण्यास तयार नाहीत या आंदोलनाच्या आडून काही शक्ती अराजक माजविण्याचा प्रयत्न करीत आहेत असा आरोप भारतीय जनता पक्षाचे नेते हर्षवर्धन पाटील यांनी पुण्यातल्या पत्रकार परिषदेत केला दरम्यान वाशिमचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर काल कृषी कायद्याच्या समर्थनार्थ धरणे आंदोलनकरण्यात आलं तर दुसरीकडे केंद्र सरकारने नवीन कृषी कायदा रद्द करावा या मागणीसाठी आणि दिल्लीतील शेतकऱ्यांच्या आदोलनाला पाठिंबा देण्यासाठी काल नाशिक इथं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर विविध संघटनांनी एकत्रित येऊन आंदोलन केलं

ग्रामपंचायत निवडणक राखीव जागावर ग्रामपंचायत निवडणूक लढवू इच्छिणाऱ्या उमेदवारांना जात वैधता प्रमाणपत्राऐवजी प्रमाणपत्र मिळविण्यासाठी पडताळणी समितीकडे केलेल्या अर्जाची सत्यप्रत अथवा पोचपावती किंवा अर्ज केल्याबाबतचा कोणताही पुरावा सादर करण्याची मुभा आहे राज्य निवडणूक आयुक्त यू

मदान यांनी काल ही माहिती दिली

माडगूळकर यांच्या स्मृतिदिनाचं औचित्य साधून पुण्यासह राज्यभरात अनेक ठिकाणी काल गदिमा प्रेमींनी एकत्र येत साहित्य जागर केला सांगली कोल्हाप्र सिंधुद्ग औरंगाबाद नाशिक लातूर जालन्यासह अनेक शहरांमध्ये साहित्यिक कवी यांनी एकत्र येत गदिमांच्या कवितांच अभिवाचन केलं गीतरामायणातली गाणी गायली तर काही ठिकाणी गदिमांच्या आठवणींना उजाळा देण्यात आला पुण्यातल्या गरुड गणपती परिसरात शंभराहन अधिक साहित्य रसिकांनी अचानक आलेल्या पावसातही काव्य वाचनात सहभाग नोंदवत गदिमांना आदराजली वाहिली साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख ज्येष्ठ लेखिका मंगला गोडबोले शास्त्रीय गायक रघुनंदन पणशीकर आनंद माडगुळकर प्रदीप निफाडकर आदि मान्यवर यावेळी उपस्थित होते निळ्याशार लाटा कोकणात सिंधूदुर्ग रत्नागिरी आणि रायगडच्या समुद्रकिनाऱ्यावर सध्या रात्रीच्या वेळी दिसणाऱ्या निळाशार लाटा सर्वांनाच भुरळ घालत आहेत ऐकुया याबाबतचा वृत्तांत रात्रीच्या वेळी दिसणाऱ्या निळाशार लाटा लाटा पर्यटकांसाठी आकर्षण ठरत असल्यातरी मासेमारीसाठी या लाटा फारशा पोषक नाहीत कारण या मनोहारी लाटांना कारणीभूत असलेल्या नॉक्टिल्यूका या एकपेशीय डायनोफ्लाजेलेट प्लवंगाची झपाट्यानं होणारी वाढ मासेमारीसाठी अनुकूल नसल्याच समुद्री जीव संशोधकांचं मत आहे संशोधकांच्या मते लाटांवर चमकणाऱ्या या नॉक्टिल्युकाच्या शरीरात ल्यूसिफेरेन आणि ल्यूसिफेरेझ घटक असतात ते अॅक्सिजनच्या सान्निध्यात आल्यावर लाटांसोबत समुद्रकिनाऱ्यावर आल्यानंतर समुद्राच्या हालचालीमुळे रासायनिक प्रक्रिया होते आणि लाटा प्रकाशमान होतात ते दृश्य पर्यटकांना निश्वितच भूरळ घालणारं असलं तरी हा प्लवंग मासेमारीसाठी फारसा पोषक नाही म्हणूनच ज्या भागांमध्ये या निळाशार लाटा दिसतात तिथं माशांचे थवे दिसणार नाहीत असं समुद्री जीव संशोधकांचं मत आहे कारण नॉक्टिल्युका प्लवंगामुळे पाण्यात प्राणवायूच प्रमाण कमी होतं त्यामुळे हे प्लवंग जिथे मोठ्या प्रमाणात असतात तिथून मासे दूर पळतात

दरम्यान या निळ्या लाटा पर्यटन व्यवसायासाठी साठी पोषक ठरत असून रात्रीच्या वेळी या मनोहारी लाटांचा आनंद घेण्यासाठी त्या कॅमेरात टिपण्यासाठी पर्यटक सिंधुदुर्ग बरोबरच रत्नागिरी आणि रायगडच्या किनाऱ्यावर धाव घेऊ लागले आहेत त्यामुळे भविष्यात या लाटांच्या हंगामात पर्यटकांना समुद्रकिनारी वळवण्यासाठी सकारात्मक प्रयत्न नक्कीच केले जातील आकाशवाणी बातम्यांसाठी सिंधुदुर्गहून निलेश जोशी पाषाण चित्र मुंबईत दहिसरच्या झेन उद्यानात पर्यटकांना आकर्षक करणारी पाषाणचित्रे रेखाटण्यात आली आहेत पुरातन पाषाणाचे संवर्धन करण्यासाठी नगरसेविका तेजस्वी घोसाळकर यांच्या संकल्पनेतून सुरू झालेल्या या उपक्रमाविषयी जाणून घेऊयात आमच्या वार्ताहराकडून झेन उद्यानात सुरुवातीला आफ्रिकन हत्तीचे चित्र रेखाटण्यात आल्यावर त्याला स्थानिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला त्यानंतर पाषाणावर वाघ मोर मगर खवले मांजर आणि जलपरी यांची आकर्षक त्रिमितीय चित्रे रेखाटण्यात आली असुन रात्रीच्या प्रकाशात ही चित्रे आकर्षक वाटतात चित्रकार जयंत सावंत आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी ही पाषाणचित्रे रेखाटली आहेत लहान मूलांसाठी उद्यान योगा केंद्र खूली व्यायाम शाळा आदी सूविधा उपलब्ध आहेत हल्ली मोबाईलवर व्यस्त झालेल्या लहान मुलांना प्राणिमात्रांबद्दल प्रत्यक्ष माहिती मिळावी हा उद्देश पाषाणचित्रांमागे आहे या चित्रांजवळच प्राण्याबाबत सविस्तर माहिती देणारा फलक लावण्यात येईल जेणेकरून लहान मुले आणि पर्यटकांना प्राण्यांबद्दल सविस्तर माहिती मिळू शकेल स्थानिकांसह कांदिवली बोरिवली मालाड गोराई मीरा रोड आदी ठिकाणांह्न नागरिक झेन उद्यानाला भेट देण्यासाठी येत आहेत भविष्यात लेझर उद्यान आणि मुलांना सिग्नल ओळखण्यासाठी उद्यान अशा संकल्पना राबवण्याचा विचार आहे

या योजनेनुसार थकबाकी असलेल्या नागरिकांना दंडात्मक रकमेवर सवलत मिळणार आहे मध्यवर्ती बँक निवडणक यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणूकीचा अधिकृत कार्यक्रम सहकार निवडणुक प्राधिकरणाने घोषीत केला आहे

वाढवण बंदर पालघर जिल्ह्यातल्या प्रस्तावित वाढवण बंदराला स्थानिकांनी विरोध केला आहे हा प्रकल्प रद्द व्हावा या मागणीसाठी विविध संघटनांच्या वतीनं आज मुंबई ते डहाणू किनारपट्टीवरील सर्व गावं बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे

खोसे याच्यावर खंडणीसह अनेक गभीर स्वरुपाचे गुन्हे नोंद आहेत शहीद जवान नाशिक जिल्ह्यातील शहीद जवान सुरेश घुगे यांच्या पार्थिव देहावर काल नांदगाव तालुक्यातील अस्तगाव इथं लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले जम्मू आणि काश्मीरच्या राजोरी जिल्ह्यातील नौशेरा सेक्टरच्या सीमावर्ती भागात गस्त घालत असतांना उच डोगरावरून खाली घसरून घुगे यांचा मृत्यू झाला

विमलकीर्ती निधन राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापिठाच्यापाली प्राकृत विभागाचे माजी विभाग प्रमुख तसंच पाली आणि बौद्ध साहित्याचे अभ्यासक साहित्यीक डॉ विमलकिर्ती यांचे कोविडमुळे काल द्पारी नागपूर इथं निधन झाल

श्रीपती खंचनाळे निधन आंतरराष्ट्रीय ख्यातीचे प्रसिद्ध क्स्तीपट्र आणि पहिले हिंदकेसरी श्रीपती खंचनाळे यांचं काल निधन झालं

त्यांच्या पार्थिव देहावर काल कोल्हाप्रातल्या लिंगायत स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते काल सकाळी कोल्हापूरच्या एका खासगी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला

त्याच वर्षी त्यांनी महाराष्ट्र केसरीची गदाही मिळवली होती

कोल्हापूरच्या शाहूपूरी तालमीत त्यांनी कुस्तीचे धडे गिरवले त्यांच्या निधनाबद्दल राज्यपाल भगतसिंग कोश्यारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह अनेक नेत्यांनी शोक व्यक्त केला आहे कुस्तीच्या प्रचार आणि प्रसारासाठी खंचनाळे यांनी केलेलं कार्य भावी पिढ्यांना प्रेरणा देत राहील असं राज्यपालांनी शोकसंदेशात म्हटलं आहे

हवामान विभागाच्या अंदाजानुसार आजही कोकण मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात तुरळक ठिकाणी हलका पाऊस अपेक्षित आहे आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं

कोरोना विरुद्धचा हा लढा आपल्याला जिंकायचा आहे म्हणूनच मास्क वापरा स्वच्छता पाळा अंतर राखा आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी ऐकत रहा आकाशवाणी नमस्कार